ही आता पर्यतची सर्वाधिक वाढ आहे

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली

ते आज एका खाजगी व्रत्तवाहिनीला दिलेल्या मूलाखतीत बोलत होते समान किमान कार्यक्रमावर आमचा भर असून कोणताही निर्णय आम्ही एकमतानं घेतो असं ही थोरात म्हणाले टाळेबंदीम्ळे महसूल कमी झाला असून वस्तू आणि सेवा कराच्या कमतरतेम्ळे अर्थ खात्याला अडचणी असल्याचंही थोरात यांनी सांगितलं

मात्र मिशन बिगेन अगेन मध्ये अनेक उद्योगधंद्यांना परवानगी दिल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे ते आज एका खासगी व्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते

आज एका खासगी व्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते उद्धव ठाकरे प्रथमच मुख्यमंत्री झाले असले तरीही आता बराच काळ झाला आहे त्यामुळे अधिकाऱ्यांच्या समन्वयातून निर्णयक्षमतेचा वापर व्हायला हवा असं मतंही फडणवीस यांनी व्यक्त केलं तीन चाकांच्या सरकारला अपेक्षित गती साधता येत नसल्याचं सांगतानाच मुख्यमंत्री मंत्री आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली

या आदेशानुसार फक्त शासकीय अधिकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतल्या व्यक्तींनाच या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे

याच अनुषंगाने सरकारी कार्यालयातले पाच हजार अधिकारी आणि कर्मचारी गावागावात थेट जनतेशी संपर्क साधून विकासासंदर्भातल्या अडचणींचं निराकरण करत आहेत